राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता अनेक दिग्गजांनी आज अर्ज दाखल केले नागपूर दक्षिण पश्चिम मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार येवल्यातून राष्टवादीचे छगन भूजबळ तर नांदगाव मधून त्यांचे पुत्र पंकज भूजबळ यांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले याशिवाय भाजपा शिवसेना मित्रपक्ष महायुती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी मनसे यांचे उमेदवार तसंच अनेक अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले

विधानसभा निवडणुकसाठी भाजपानं आज चौथी उमेदवार यादी जाहीर केली त्यात सात नावांची घोषणा केली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि कॅबिनेट मंत्री विनोद तावडे यांना या यादीतही स्थान मिळालं नाही खडसे यांच्या मुक्ताई नगर मतदारसंघात त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे पक्षानं घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याचं खडसे यांनी मुक्ताईनगर इथं वार्ताहरांना सांगितलं विनोद तावडे यांच्या बोरीवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे निवडणुकीसाठी काम करण्याला आपण प्राधान्य देत असल्याची प्रतिक्रिया तावडे यांनी व्यक्त केली आहे प्रकाश मेहता यांना विधानसभेची उमेदवारी न दिल्याच्या कारणावरून मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हिंसक निदर्शनं केली मेहता यांच्याऐवजी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे कोथरुड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीर केलं कॉर्पोरेट कर कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सरकारच्या वित्तीय धोरणाच्या दूरदर्शीपणाबद्दल शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी आज सांगितलं मुंबईत चौथ्या द्विमासिक धोरणाच्या घोषणेनंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दास यांनी सांगितलं की सरकारला महसूल उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उपलब्ध आहे आणि म्हणूनच कॉर्पोरेट कमी केल्याने होणारे एक लाख पंचेचाळीस हजार कोटींचे नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने नक्कीच विचार केलाय

नुकत्याच झालेल्या पीएमसी बँकेच्या घोटाळ्याबद्दल बोलताना दास यांनी सांगितलं की एखाद्या बँकेच्या संदर्भात घडलेल्या घटनेचा आधार घेऊन संपूर्ण भारतीय बँकींग व्यवस्था किंवा सहकारी बँकांच्या स्थीतीबद्दल शंका घेण्यात येऊ नये भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षातलं चौथं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा व्याजदरात कपात केली आहे या कपातीमुळे बँकांना होणारा वित्तपुरवठा स्वस्त होईल आणि परिणामी वाहन आणि गृहकर्ज तसंच वैयक्तिक कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

भारतीय रिझर्व बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नवाढीच्या दराचं अनुमान खाली आणल्यामुळे बँकिंग क्षेत्राला मोठा फटका बसून निर्देशांक गडगडले असं मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केलं काश्मीर संदर्भात तुर्की मलेशिया इत्यादी देशांनी केलेले वक्तव्य हे एकतर्फी आणि आणि असत्य सावरूपाची आहेत अशी प्रतिक्रिया भारतानं दिली आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत तुर्कीनं काश्मीर काश्मीर संदर्भात मत मांडलं होतं त्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्रीय सविव रवीश कुमार यांनी दिल्ली इथं वार्ताहरांना सांगितलं की काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे तुर्की ना या संदर्भात आधी संपूर्ण माहिती घ्यावी आणि त्या नंतर व्यक्त व्हावं असंही ते म्हणाले तुर्की आणि मलेशियाच्या अश्या प्रतिक्रियांमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची प्रतिमा डागाळली जात आहे दोन्ही देशांमधले मत्रीपूर्ण संबंध लक्षात घेऊन मलेशियानं अशी वक्तव्य करावीत असंही ते म्हणाले आय एन एक्स मिडीया भ्रष्टाचार प्रकरणाच्या बाबतीत जामीन मिळवण्यासाठी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस जारी केली

वायुसेनेची संचालनात्मक ताकद उच्च दर्जाची असून बालाकोट हवाई हल्ल्या बरोबरच अन्य कारवाई दरम्यान हे वायुदलानं सिद्ध केलं असल्याचं वायुसेना प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी आपल्या पहिल्या वार्ताहर परिषदेत नमूद केलं भारत हा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले वार्ताहर परिषदे आधी त्यांनी वार्ताहरांना बालाकोट हल्ल्याची चित्रफीत दाखवली

वृक्षप्राधिकरणाच्या परवानगीला आव्हान देणा या स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिका मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं आज फेटाळून लावल्या